भारताकडे सक्षम निर्यातदार देश बनण्याची प्रचंड क्षमता असल्याचं नीती आयोगाचं मत

नीट या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रकाशित

इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर सुरू करण्याचा निर्णय

नीती आयोग जागतिक पातळीवर एक सक्षम निर्यातदार देश बनण्याची प्रचंड मोठी क्षमता भारतात आहे असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे नीती आयोगानं आज देशाचा निर्यात सज्जता निर्देशांक अर्थात ईपीआय प्रकाशित केला त्यावेळी त्यांनी हे मत मांडलं आत्मनिर्भर भारत या तत्त्वाला प्राधान्य देऊन भारताला विकसित अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सर्व राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांची निर्यात वाढणं आवश्यक आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यात राज्यांना हा निर्देशांक मोलाची मदत करेल असं आयोगानं म्हटलं आहे या निर्देशांकामुळे निर्यातीसाठीच्या संधी आणि आव्हानं समजण्यास मदत होईल तसंच सरकारच्या निर्यात धोरणात अधिक परिणामकारकता आणणं शक्य होईल धोरण व्यावसायिक समुदाय निर्यातदार समुदाय आणि प्रत्यक्षात झालेली निर्यात या चार मुद्द्यांवर हा निर्देशांक आधारित असेल निदर्शने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम झेलम नद्यांवर चीनी कंपन्या बांधणार असलेल्या धरणांना विरोध करण्यासाठी मुझफ्फराबाद शहरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करुन मशाल मोर्चा काढण्यात आला शहरातले आणि पाकव्याप्त काश्मीरच्या अन्य भागातले हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले होते चीन आणि पाकिस्ताननं गेल्या महिन्यात या जलविद्युत प्रकल्पांसाठी करार केले होते

या अभियानाच्या आतापर्यंतच्या यशावर आधारित हा वृत्तांत ध्वनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या शहरांमधल्या अनेक कामगारांना आपले रोजगार गमवावे लागले त्यामुळे शहरात राहणं अवघड झालेल्या या कामगारांनी आपापल्या गावची वाट धरली पण गावात गेल्यानंतरही अर्थार्जनासाठी काय करायचं हा प्रश्न पडलेल्या या कामगारांना सरकारच्या गरीब कल्याण रोजगार अभियानाचा लाभ झाला आहे या अभियानाद्वारे बिहार झारखंड मध्य प्रदेश ओडिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या कामगारांना रोजगार मिळवून देण्याचं काम प्रामुख्यानं केलं जात आहे

या अभियानाअंतर्गत जलसंधारण गृहबांधणी जनावरांसाठी गोठा बांधणं शेततळी आणि सार्वजनिक स्वच्छतागृहं बांधणं यासारखी कामं करण्यात आली

या योजनेमुळे स्थलांतरित कामगार आणि ग्रामस्थांना मोठा लाभ झाला असून आता गावातच राहण्याची इच्छा असलेल्यांसाठी काम मिळवून देण्याचं दीर्घकालीन व्यासपीठ तयार झाल्याचं मंत्रालयाचं म्हणण आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम मिश्रा यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कोविड चाचणी देशातल्या कोविड चाचण्यांची संख्या सातत्यानं वाढवण्यात येत आहे

कोविड चाचण्यांच्या संख्येच्या तुलनेत नवीन कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाणही कमी होत आहे स्वदेशी कोविड चाचणी संचांच्या उत्पादनामुळे कोविड चाचणीसाठी येणारा खर्चही दोन हजार रुपयांवरुन तीनशे रुपये इतका झाला आहे

हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे राजस्थानमधली दोन वैद्यकीय महाविद्यालयं आणि तीन अतीविशिष्ट उपचार केंद्रांचं उद्घाटन आरोग्य मंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते

पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात या लसीचे उत्पादन झाले आहे प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर हा डोस देण्यात आला याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आली अशी माहिती भारती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय ललवाणी यांनी दिली यासाठी सुरुवातीला पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली

लस दिल्यानंतर अर्धा तास निरीक्षण करून घरी सोडण्यात आले दोन्ही स्वयंसेवकांना अर्धा मिली डोस देण्यात आला

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजगुरु पुणे

या परीक्षांचे समन्वयक आणि निरीक्षक यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या असून गेले दोन आठवडे त्यांना प्रशिक्षणही दिलं जात आहे असं नीटचे महासंचालक डॉ विनीत जोशी यांनी सांगितलं आरोग्य धोरण आराखडा राष्ट्रीय अंकीकृत आरोग्य अभियानाच्या आरोग्य माहिती व्यवस्थापन धोरण आराखड्याचं प्रकाशन आज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं केलं अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा आराखडा प्रकाशित करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या सूचना आणि मतं मागवण्यात आली आहेत

नागरिकांच्या सूचनांची दखल घेतल्यानंतरच या धोरणाला अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे जीएसटी बैठक वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यापासून आतापर्यंत महसूल संकलनात आलेल्या तुटीच्या भरपाईवर चर्चा करण्यासाठी उद्या वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक होणार आहे

दरम्यान राज्यांच्या जीएसटी संकलनातली तूट भरुन काढण्यासाठी आपल्या तिजोरीतून निधी देणं केंद्र सरकारला कायद्यानं बंधनकारक नसल्याचं महाधिवक्ता के

वेणूगोपाल यांनी आधीच स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारनं गेल्या मार्च महिन्यात यासंदर्भात महाधिवक्त्यांचं मत विचारलं होतं निवृत्तिवेतन निवृत्तिवेतनधारक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं जगणं सुलभ व्हावं यासाठी निवृत्तिवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागानं इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अधिक वृत्तांत ध्वनी कॅगचं इ पेमेंटसाठीच्या पीएफएमएस अर्थात सार्वजनिक वित्त व्यवस्थापन यंत्रणा ऍप्लीकेशनच्या माध्यमातून आणि डिजी लॉकरच्या साहाय्यानं ही इ पेमेंट व्यवस्था सुरू करण्यात आली आहे या यंत्रणेमुळे आपल्या डिजी लॉकरमधून अगदी अलीकडच्या पेन्शन पेमेंट ऑर्डरची छापील प्रत लगेच मिळू शकेल यामुळे नवीन निवृत्तिवेतनधारकांपर्यंत ही ऑर्डर पोहोचण्याचा विलंब नाहीसा होईल तसंच या ऑर्डरची छापील प्रत सादर करण्याची गरज राहणार नाही निवृत्तिवेतनधारकांना मिळालेल्या निवृत्तिवेतनाची कायमस्वरुपी माहिती डिजी लॉकरमध्ये तयार होईल

तसंच काही वर्षांनंतर अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पेमेंट ऑर्डरच्या मूळ प्रती गहाळ होतात आणि त्यांच्या अनेक कामांमध्ये या मूळ प्रती नसल्यामुळे अडचणी येतात हे लक्षात घेऊन कार्मिक मंत्रालयाच्या संबंधित विभागानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर काढण्याचा निर्णय घेतला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपलं भविष्य अकाउंट आणि डिजि लॉकर अकाउंट जोडून सहजपणे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळवता येईल आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम मिश्रा यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वाहतूक क्षेत्राला फटका बसला त्यांना नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

हा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल बाल पुरस्कार पुढील वर्षासाठीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारंसाठी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं व्यक्ती आणि संस्थांकडून नामांकनं मागवली आहेत